यंदाच्या अर्थसंकल्पात देशाच्या विकासासाठी आवश्यक असलेले अनेक निर्णय घेतल्याचं ते म्हणाले आयुष्मान भारत ही जगातली सर्वात मोठी आरोग्य सेवा योजना असल्याचं सांगून प्रधानमंत्र्यांनी सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख केला तत्पूर्वी त्यांनी तिरुपूर कामगार रुग्णालयाच्या कोनशिलेचं अनावरण तसंच त्रिची विमानतळाच्या नवीन मारतीची पायाभरणी केली खनिज आणि खाणकाम क्षेत्रातल्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासोबत या क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या भरपूर संधी आणि गुंतवणूकीला चालना मिळावी यासाठी राज्याचं नवीन सर्वंकष खनिज धोरण तयार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे

खनिज क्षेत्रातल्या उद्योगांना वीजदरात सवलत दिली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं राफेल करारामुळे देशाचे केवळ हजारो कोटी रुपयेच वाचले नसून युद्धसामर्थ्यातही वाढ झाल्याचं केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी काँप्रेसवर टीका करताना म्हटलं आहे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये जेटली म्हणाले की खोटेपणा केल्यावर काँप्रेसनं अर्धीच कागदपत्र सादर करुन आपला खोटेपणा आणखीच उघड केला आहे या अर्ध्या खोट्या माहितीमुळे आपली विश्वसार्हता मात्र पूर्णपणे संपुष्टात आल्याची जाणिव त्यांना असायला हवी असं त्यांनी सांगितलं राफेल कराराबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दोन भाषणांच्या विश्लेषणातून त्यांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचा वैयक्तिक द्वेषच दिसून येतो असं जेटली म्हणाले राहल गांधी यांनी देशाच्या संसदेची प्रतिमा सर्वात जास्त मलिन केल्याचा आरोप जेटली यांनी केला रोज सकाळी संसदेच्या दोन्ही सभागृहात व्यत्यय आणायचे प्रयत्न काँप्रेसकडून सुरु असतात अशी टीका त्यांनी केली

या दिवशी सरस्वती पूजन करण्याची ही प्रथा असून देशभरात विविध पद्धतीनं ही पूजा केली जाते राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वसंतपंचमीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत पंढरप्रच्या श्री विड्ठल मंदिरामध्ये आज वसंत पंचमीनिमित्त श्री विड्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडला यावेळी राज्यभरातले भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते लग्नाचे औचित्य साधून शहरातून विष्ठल रुक्मिणीची मिरवणूक काढण्यात आली औरंगाबाद शहरातल्या सातारा परिसरातल्या राधामोहन प्रतिष्ठानतर्फे वसंत पंचमीनिमित्त आज दुपारी सरस्वती देवीची सामूहिक आरती करण्यात आली यानंतर संगीत मैफलीत अभय आणि अर्पिता कुलकर्णी यांचं गीतगायन झालं सायंकाळच्या सत्रात सुरेश दंडे यांचं गझलगायन सुरेश विधाते आणि कृष्णकुमार विधाते यांचं व्हायोलिन वादन आणि शरद दांडगे यांचं तबलावादन होणार आहे औरंगाबाद आज कृतिशील शिक्षक महाराष्ट्र समूहानं पहिलं राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन घेतलं सकाळी शहरात क्रांतीचौक ते महसूल प्रबोधिनी दरम्यान ग्रंथदिंडी काढण्यात आली संमेलनाध्यक्ष बाल साहित्यिक डॉ विशाल तायडे यांनी यावेळी बोलतांना शिक्षक मराठी भाषा जपण्याचं आणि संवर्धनाचं काम करत आहेत त्यामुळे मराठी भाषा कधीच नाश पावणार नसल्याचं मत व्यक्त केलं या संमेलनात परिसंवाद कथाकथन कविसंमेलन चर्चासत्र आदी कार्यक्रम झाले सोलापूर जिल्ह्यात आज पहाटे शस्त्रास्त्रानं भरलेली कार हस्तगत केल्यानंतर गुंड आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली या चकमकीत एक गुंड ठार झाला तर तीन पोलीस जखमी झाले सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत उलेगाव िंध पोलीस गस्त घालत असताना संशय आल्यानं त्यांनी ही कार थांबवली या कारमध्ये चार पाच व्यक्ती तसंच शस्त्रास्त्र आणि दारुगोळा होता पोलिसांनी विचारपूस सुरु करताच गुंडांनी पोलिसांवर हल्ला केला पोलिसांनी बचावासाठी केलेल्या गोळीबारात कारचालक ठार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं दक्षिण कश्मिरच्या कुलगाम जिल्ह्यात केल्लम देवसार क्षेत्रात आज झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी पाच दहशतवाद्यांना कठस्नान घातलं हे दहशतवादी या भागात असल्याची खबर मिळाल्यावर सुरक्षा दलांनी आज पहाटे तिथं शोधमोहीम सुरु केली होती दहशतवादी लपलेल्या ठिकाणी हे पथक पोचताच लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार सुरु केला

न्यूझीलंडच्या मुन्रोला सामनावीर तर सिफर्टला मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं

आदिवासीरत्न ठकाबाबा गांगड यांचं आज सकाळी अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातल्या उडदावणे या त्यांच्या जन्मगावी निधन झालं

पशू पक्षांचे हुबेहुब आवाज काढणं नाटक गाणी पारंपारिक कथा सांगणं या त्यांच्या कलागुणांचं देशभर कौतुक झालं

मानव अधिकारासाठी कार्य करणाऱ्या एका खाजगी सामाजिक संस्थेचे समन्वयक व्यंकटेश नायक यानी माहितीच्या अधिकाराखाली सरकारकडून ही माहिती मागितली आहे

या कलमान्वये मंत्रीमंडळातल्या बैठकीतला मजकूर मंत्री सचीव आणि वित्र उपस्थित अधिकाऱ्यांकडची माहिती देणं बंधनकारक नाही असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे हिंगोली आज अटल महाआरोग्य शिबिर पार पडलं या शिबिरात एक लाख रुग्णांची तपासणी झाल्याचं शिबिर समन्वयक रामेश्वर नाईक यांनी सांगितलं दंतचिकित्सा आणि शस्त्रक्रियेसाठी चार मोबाईल व्हॅन उपलब्ध केल्या होत्या औरंगाबाद शहरात चोरी करणाऱ्या टोळीला बूलडाणा पोलिसांनी अटक केली गेल्या चार तारखेला या टोळीनं समर्थ नगर परिसरात चोरी करुन पन्नास तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपये रोख रक्कम चोरली होती

राज्याच्या विविध जिल्ह्यांमधे तापमानात उल्लेखनीय घट झाली आहे नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम असून आज चार अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं तर निफाडमध्ये तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे औरंगाबाद शहरात आज सकाळी आठ पूर्णांक चार अंश तापमानाची नोंद झाल्याचं चिकलठाणा वेधशाळेनं सांगितलं